नाशिकजवळील पिंपळ्याव बसवंत मतदारसंघातील दिंडोरीतून निवडणुकीला उभ्या असलेल्या भाजपा उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारसभेला संबोधित करतांना ते बोलत होते आपल्या सरकारनं दहशतवादाविरूद्ध केलेल्या कडक कारवायांमुळं दहशतवाद आता फक्त काश्मिरपुरताच मर्यादित झाल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची पावलं पोचावीत यासाठी भाजपानं शक्य ते सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत असं सांगून ते प्रढं म्हणाले की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं मतदान आटोपल्यावर विरोधी पक्षांना आपल्या पराभवाची जाणीव झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रचारसभेला संबोधित केलं यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले उपस्थित होते राफेल खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी भूमिका असल्याच्या आपल्या कथित वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्व न्यायालयात शपथपत्र सादर करून खेद व्यक्त केला निवडणूक प्रचाराच्या भरात केलेल्या आपल्या विधानाचा विरोधी पक्षांनी गैरवापर केल्याचं गांधी यांनी आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन व्यायालयानं गांधी यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं

वसुंधरा र्दर्नार्नामत्त ते बोलत त्यांनी नार्गारकांसह मातृभूमीचे आभार मान बऱ्याच वषापासून हा महान ग्रह र्विलक्षण वैर्विध्याचं घर असल्याचं म्हटलं आहे

नागपुरच्या रमण विज्ञान केंद्रातर्फे देखिल चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच वनविभाग आणि जवाहरलाल नेहरू विद्यालय वाडी यांच्या संयुक्त विद्यमानं आज अंबाझरी वनक्षेत्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं

याबाबत अधिक माहिती आता ऐकूया

आज आम्ही चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कमध्ये अर्थ डे सेलिब्रेट करत आहो प्रत्येक वेळेस अर्थ डेच्या वेगवेगळ्या थीम असतात जसं यावेळ्यी थीम आहे प्रोटेक्ट अवर स्पिसीज आपले जे काही स्पिसीज आहेत तसे प्लाट झाले एनिमल्स झाले रेपटाईल्स बर्ड हे जे काही स्पिसीज आहेत ते हळूहळू एक्सटेन्ट होत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आपण मनुष्य आहोत आपल्यामुळं जे काही क्लायमेंट चेंज होत आहे आपण जे काही झाडांची कापणी करत आहोत या सगळ्या गोष्टींमुळे आपले जे स्पिसीज आहेत ते एक्सटेन्ट होत आहेत

या प्रदर्शनात भारतभरातील विविध कलाशैलींवर आधारित चित्रकृती मांडण्यात आल्या आहेत

विठ्ठ्लराव दांडगे यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली